पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला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

त्याच बरोबर सांधिक कामामुळे कामाचा वेग वाढला असून कर्मचाऱ्यांच्या सूचनामुळे कामाला दिशा मिळाली असंल्याचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केलं केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे भाजप संसदीय समितीची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होत असून या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची नेतेपदी औपचारिक घोषणा करण्यात येईल त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांच्या नेतेपदी निवड करण्यात येईल मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची काल भेट घेऊन त्यांचा आणि मंत्रीमंडळाचा राजिनामा दिला

तत्पूर्वी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत तीन जून रोजी कार्यकाळ संपत असल्यामुळं पंतप्रधान मोदी यांनी सोळाव्या लोकसभेच्या विसर्जनाची शिफारस केली होती दरम्यान काँग्रेसनं पक्षाच्या कार्यकारी समितीचीही आज नवी दिल्लीत बैठक सुरू आहे लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवावर या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली

त्यामुळे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी या पराभवाची जबाबदारी म्हणून राजिनामा देण्याचा प्रस्ताव मांडला होता त्या प्रस्तावावरही यावेळी चर्चा होण्याची शक्यता शक्यता आहे

लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जोरदार यश मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच ग्जरातला जाणार आहेत त्यानंतर पंतप्रधान मोदी सोमवारी सोमवारी वाराणसीला जाणार आहेत

त्यांनी केलेल्या ड्वीटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे ओडिशामधे एकत्रित झालेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडण्कीत मतदारांनी विधानसभेसाठी वेगळ्या पक्षाच्या उमेदवारास तर लोकसभेसाठी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांस मतदान केले

मतदारांच्या दुहेरी भूमिकेमुळं भूवनेश्वरच्या लोकसभेच्या प्रतिष्ठेच्या जागेवर भाजपच्या माजी सनदी अधिकारी अपराजित सिंग यांना विजय मिळवणं शक्य झाले आहे

त्याचबरोबर रेल्वे आणि इंटरनेट सेवाही खंडीत करण्यात आली आहे श्रीनगर कुलगाम आणि पुलवामा या ठिकाणच्या शाळा आणि महाविद्यालयं देखील बंद ठेवण्यात आली आहेत अन्सार घाझवत अल हींद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेला जाकीर मुसा परवा सुरक्षा जवानांसोबतच्या चकमकीत मारला गेल्यानंतर फुटीरवादी संघटना हुरियत कॉन्फरंसनं काश्मीरनं बंद पुकारला होता

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करावी अशी मागणी करणाऱ्या एक जनहित याचिकेची सुनावणी दरम्यान राज्यसरकारनं हे स्पष्टीकरण दिलं आहे या याचिकेवरची पुढली सुनावणी येत्या आठवड्यात होणार आहे

पोलिसांनी पळून जाणाऱ्या कैद्यांना थांबवण्यासाठी केलेल्या गोळीबारात ही दुर्घटना घडली